न्यूझीलंडचा निर्णय दोन गडी झटपट बाद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद जुगनाथ यांनी काल द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक करण्याबरोबरच सर्वकष आर्थिक भागिदारी करायला अंतिम रुप देण्याबाबत चर्चा केली त्यात आरोग्य आपत्ती व्यवस्थापन आणि ऊर्जा क्षेत्रात भागिदारी करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली प्रयागराज क्रं प्रवासी भारतीय दिनाच्या कार्यक्रमात जुगनाथ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते उद्घाटनपर कार्यक्रमानंतर या दोन नेत्यांत चर्चा झाली परस्पर संबंध अधिक दृढ करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये विचारविनिमय झाला ब्लू कॉनॉमी अर्थात आर्थिक वाढ सुधारित जीवनमान आणि रोजगार तसंच सागरी पर्यावरण आरोग्यासाठी सागरी संसाधनांचा शाश्वत वापर करण्यासंदर्भात तसंच आफ्रिकेत सहकार्य करण्याबाबतही या दोन नेत्यांची चर्चा झाली त्याआधी मोदी यांनी प्रवासी भारतीय दिवसाच्या उद्घाटनपर भाषणात सांगितलं की स्टार्टअप स्टँडअप आणि संरक्षण सामुग्रीच्या निर्मिती क्षेत्रात अनिवासी भारतीय मोलाची कामगिरी बजावू शकतात त्यासाठी प्रवासी भारतीयांना सरकार शक्य ती सगळी मदत करेल प्रविद जुगनाथ यांनी आपल्या भाषणात मोदी यांच्या कुशल नेतृत्वाचं कौतुक केलं वंचितांना संधी उपलब्ध करुन देण्यासाठी मोदी यांनी पावलं उचललल्याचं ते म्हणाले आज संध्याकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणानं या प्रवासी भारतीय दिवसाचा समारोप होईल यावेळी जगभरातल्या तीस मान्यवरांना प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार देऊन राष्ट्रपती त्यांचा गौरव करणार आहेत प्रयागराज के पंधराव्या प्रवासी भारतीय दिवसानिमित्त आलेल्या प्रतिनिधींच्या उद्याच्या कुंभमेळा भेटीसाठी सर्व तयारी करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर संगमावर स्नान तसंच अक्षय वाटेकरच्या प्रवेशावर तेर भाविकांसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती

संसदेच्या मध्यवर्ती सभागृहातल्या नेताजींच्या तसबिरीला आज मान्यवर पुष्पहार अर्पण करतील लाल किल्यात उभारण्यात आलेल्या सुभाषचंद्र बोस वस्तुसंग्रहालयाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करणार आहेत स्वातंत्र्यासाठी सुभाषचंद्र बोस यांनी उभारलेली आझाद हिद सेना आणि नेताजींच्या देशकार्यासंबंधातल्या अनेक वस्तू या संग्रहालयात मांडण्यात आल्या आहेत

बालशक्ती आणि बाल कल्याण अशा दोन गटात हे पुरस्कार देण्यात आले

एक लाख रुपये रोख दहा इजार रुपयांचे पुस्तकांचे व्हाउचर्स प्रमाणापत्रं आणि सन्मानचिन्ह असं या बाल शक्ती पुरस्कारांचं स्वरुप आहे दोन व्यक्ती आणि तीन संस्थांना बालकल्याण पुरस्कार प्रदान करण्यात आले एक लाख रुपये रोख पदक सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्रं असं वैयक्तीक बाल कल्याण पुरस्काराचं स्वरुप आहे संस्थेला देण्यात येणा या बाल कल्याण पुरस्कारांतर्गत पाच लाख रुपये देण्यात येतात आग्रा आणि मथुरेत सहा नमामी गंगे प्रकल्पांची पायाभरणी आज केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते हाणार आहे

या मार्गावर मार्गावर दिल्ली पोलिसांनी विशेष व्यवस्था केली आहे उत्तराखंडात काल या मोसमातली सर्वाधिक जोराची बर्फवृष्टी झाली नैनिताल केदारनाथ गंगोत्री आणि यमुनोत्री या भागांमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली मसुरीमध्ये जवळजवळ अर्धा फूट बर्फवृष्टी झाली असून धंतौली सोमवारी मध्यरात्रीपासून धुक्यात बुडून गेली आहे डेहराडूनमध्ये सोमवार पासून पावसाची संततधार चालू आहे बर्फवृष्टीमुळे ऋषीकेश बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग तसंच कुंड आणि चमेली दरम्यानचे तिर काही रस्ते बंद करावे लागले आहेत पाऊस आणि बर्फवृष्टी आणखी काही दिवस चालूच राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना नेपियर क्वे आज सुरु झाला न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

महिला एकरीच्या पहिल्या फेरीत द्वितीय मानांकित सिंधूचा मुकाबला चीनच्या ली स्युरुई हिच्याशी होईल तर आठव्या क्रमांकाची खेळाडू सायना नेहवाल डिशियाच्या दिनार द्याह अयुस्टीन हिला आव्हान देईल पुरुषांच्या एकेरी स्पर्धेत श्रीकांतचा सामना मलेशियाच्या चोंग वी फेंग याच्याशी होईल परुपल्ली कश्यप बी साई प्रणित शुभांकर डे त्यांचे सलामीचे सामने खेळतील महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी तर पुरुष दुहेरीत मनु अत्री आणि बी सुमिथ रेड्डी यांच्या जोड्या मैदानात उतरतील निवडणूक आयोगाच्या तांत्रिक विशेषज्ञांच्या समितीनं विहीएम अर्थात विक्ट्रॉनिक मतदान यंत्रात फेरफार करणं शक्य असल्याचा दावा फेटाळला आहे स्वतःला सायबर तज्ञ म्हणवणा या एकानं असा दावा नुकता केला होता डेडीएम मशीनची जोडणी ही केबलनेच केली जात असून त्यात रेडियो लहरींच्या मदतीनं संदेशाची देवाण घेवाण करण्याची सोय नाही असं तज्ञांच्या समितीनं म्हटलं आहे ड्डीएम यंत्रांमध्ये कुठल्याही परिस्थितीत कार्यरत राहण्याची क्षमता आहे भारत जेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि जेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरिशन ऑफ डिया लिमिटेडच्या कडक पर्यवेक्षण आणि सुरक्षा व्यवस्थेत डिहीएमची निर्मिती केली जाते तसंच तज्ञांच्या देखरेखीखाली प्रमाण परिचालन प्रक्रिया कडकपणे राबवण्यात येते असं आयोगानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे कुठल्याही अन्य यंत्राप्रमाणे व्हीएम यंत्रामध्येही बिघाड होऊ शकतो परंतु तसं झालं तर मतनोंदणीत चूक होणार नाही असंही या पत्रकात म्हटलं आहे

वखार या काव्यसंग्रहासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला नवी दिल्लीत नॅशनल म्यूझियम सभागृहात झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध चित्रपट आणि दिग्दर्शक गुलझार यांनी यशचंद्र यांना पुरस्कार प्रदान केला

आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर कर्तारपूर कॉरिडॉरच्या शून्य बिंदूचा वापर करण्याबाबत पाकिस्तानशी समन्वय ठेवायचं भारतानं ठरवलं आहे